सरकारी योजनांचा लाभ घेणा या सात कोटी बोगस लोकांना व्यवस्थेतून बाहेर फेकल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं टपालपत्र सेवेत सरकारनं नुकतच नवीन पाऊल उचललं असून ई व्हीसा पुरवण्याची सरकारची योजना आहे असं त्यांनी सांगितलं स्टार्टअप स्टँडअप आणि संरक्षण सामुग्रीच्या निर्मिती क्षेत्रात अनिवासी भारतीय मोलाची कामगिरी बजावू शकतात प्रवासी भारतीयांना सरकार शक्यती सगळी मदत करेल असं ते म्हणाले प्रवासी तीर्थदर्शन योजना सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे असं मोदी यांनी सांगितलं उद्घाटनपर कार्यक्रमानंतर मोदी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविद जुगनाथ यांच्याशी चर्चा करतील युवा प्रवासी भारतीय दिवसाचं उद्घाटन काल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झालं

प्रयागराज इथं भरलेल्या कुंभमेळ्यात तसंच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात संमेलनाला उपस्थितांना सहभागी होता यावं हा यामागचा उद्देश आहे नव्या भारताच्या निर्मितीत अनिवासी भारतीयांची भूमिका ही यावर्षीची संकल्पना आहे या संमेलनाचे प्रमुख पाहुणे मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ आहेत तर नॉर्वेचे खासदार हिमांशु गुलाटी विशेष पाहुणे आहेत न्यूझीलंडचे खासदार कंवलंजीत सिंग बक्षी संमेलनाचे सन्माननीय पाहुणे आहेत

संमेलनाचा समारोप उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होईल प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची संकल्पना माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची आहे

इव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार करणं शक्य असल्याचा दावा निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा फेटाळला आहे इव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याच्या अनुभवजन्य तथ्यावर आपण ठाम असल्याचं आयोगानं म्हटलं आहे इव्हीएम इंक करुन त्यात फेरफार करता येत असल्याचा दावा लंडनमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेत करण्यात आला त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ही भूमिका स्पष्ट केली आहे

आयएनएक्स मिडियाप्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी सीबीआयनं केंद्राकडे मंजुरी मागितली आहे

या प्रकरणात चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना अटक करण्यात आली असून आयएनएक्स कंपनीचे संचालक इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी हे ही आरोपी आहेत

बाल शक्ती आणि बाल कल्याण या दोन गटात हे पुरस्कार दिले जातील

बाल कल्याण पुरस्कार दोन व्यक्ती तसंच तीन संस्थांना जाहीर झाले आहेत

ईव्हीएमच्या वापरामुळे मतदान प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता येईल असं जनता दल युनायटेडचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितलं ईव्हीएम मशिनचा वापर सुरु झाल्यापासून मतदारांची संख्या वाढली आहे असं वार्ताहरांशी बोलताना नितीशकुमार यांनी सांगितलं जम्मू कश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात सुरु असलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईत आज सकाळी तीन अज्ञात दहशतवादी ठार झाले हेफ शिरमल भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं या भागाला वेढा घातला आणि तपास सुरु केला यावेळी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला यात हे दहशतवादी ठार झाले जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक आजपासून दावोस इथं सुरु होत आहे जगभरातले नेते जागतिक अर्थव्यवस्थेला संकटात आणण्या या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पाच दिवसीय बैठकीसाठी जमले आहेत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल स्वीत्झरलँडचे प्रधानमंत्री यू माऊरर जपानचे प्रधानमंत्री शिंजो एवे इटलीचे प्रधानमंत्री य्यूसेप कॉन्टे तसंच इस्वाएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक विबस्तरीय कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी अर्थतज्ञ बँकर्स सामाजिक नेते प्रसारमाध्यम प्रमुख तसंच जागतिक बँक यांच्यासह तीन हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आसाम सरकारनं खुल्या वर्गातल्या आर्थिदृष्ट्या मागासवर्गियांना सरकारी नोक या आणि शिक्षण संस्थात दहा टक्के आरक्षण देण्याचं ठरवलं आहे आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल रात्री हा निर्णय घेतला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जगभरातून मिळालेल्या संस्मरणीय आणि प्रतिष्ठीत अशा भेट वस्तूंचा जाहीर लिलाव होणार आहे या लिलावातून मिळालेली रक्कम नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे

या पोर्टलवरही पाहता येतील कर्नाटकमधल्या तुमाकुरु इथल्या सिद्ध गंगा मठाचे प्रमुख श्री शिव कुमार स्वामीगेलू यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी साडेचार वाजता कर्नाटकात तुमाकुरु इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत शिवकुमार स्वामी यांचं काल तुमाकुरू इथं निधन झालं

त्सुनामीची कोणतीही सूचना नसून अद्याप कुठल्याही हानीचं वृत्त नाही नेदरलँड्स इथं सुरु असलेल्या टाटा स्टील बुद्वीबळ स्पर्धेत पाचवेळा जगज्जेत्या भारताच्या विबनाथन आनंदनं अझरबैजानच्या शखरियार मामेधारोवला काल आठव्या फेरीत हरवलं आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं यावर्षीच्या पुरुषांच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे

माजी खेळाडू प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि ब्रॉडकास्टर्संघ्या आयसीसी व्होटींग एकॅंडमीनं कोहलीची निवड केली भारत आणि न्यूझीलंडच्या संघातले प्रत्येकी तीन खेळाडू कसोटी सामन्यांसाठी तर भारत आणि इंग्लंडमधले प्रत्येकी चार खेळाडू एकदिवसीय सामन्यांसाठी निवडण्यात आले आहेत कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही सामन्यात कोहलीनं अडीच हजाराहून अधिक धावा केल्या आहेत यात अकरा शतकांचा समावेश आहे